केला विधास स्वदेशी वस्तूच विकत घेण्याचं देशवासियांना केलं आवाहन हेमंत सोरेन आज दुपारी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज अभिनेते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करणार पेजावर मठाचे स्वामी विव्वेशा तीर्थ यांचं निधन प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक उत्तर भारतात थंडीची तीव्र ला कायम हवामान विभागाचा दक्षतेचा इशारा युवा भारत हा भारताच्या विकासासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले मन की बातच्या साठव्या कार्यक्रमात मोदी यांनी देश विदेशातल्या भारतीयांशी संवाद साधला

चांगल्या निर्णयांच्या प्रतिक्षेत असलेली युवा पीढी सरकारला जाब विचारते हे सदृढ व्यवस्थेचं लक्षण आहे नवीन पिढी कुठल्याही अराजकतेला थारा देणार नाही चांगल्या प्रशासनाच्या आड येणा या तसंच अस्थिरता जातियता प्रांतवाद अनुकूलता लेंगिक भेदभाव या सगळ्या गोष्टींना युवा पिढीचा विरोध आहे

हा दिवस युवादिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी प्रत्येक युवकानं आपल्या कर्तव्याची जाण ठेवून चांगल्या भारत निर्माणाची शपथ घ्यावी प्रत्येक नागरिकानं आत्मनिर्भर होऊन अभिमानानं जगावं असं ते म्हणाले प्रत्येक भारतीयानं स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देऊन त्याच खरेदी कराव्यात जेणेकरुन या स्थानिक कारागिरांची भरभरा होईल असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं यासाठी उत्तर प्रदेशमधल्या फुलपूरच्या एका महिलेचं उदाहरण त्यांनी दिलं या महिलेनं स्वयंप्ररणेनं पादत्राणे बनवण्याचा उद्योग सुरु केला आणि आता ग्रामीण आजिविका अभियानाअंतर्गत चपला बनवण्याचा मोठा कारखाना सुरु केला आहे स्थानिक महिलांना पादत्राणे बनवण्याच्या व्यवसायाला प्रवृत्त केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्थानिक पोलीस आणि त्यांच्या कु बियांचं अभिनंदन केलं या पोलिसांनी या महिलांकडून पादत्राणे खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता कन्याकुमारी इथल्या स्वामी विवेकानदाच्या स्मृती स्थळाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तर उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी कच्छ इथल्या डेझा महोत्सवाला भे दिली यातून प्ररेणा घेऊन देशातल्या जनतेनंही या पर्य जे स्थळांना भे दिण्याचं आवाहन त्यांनी केलं मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून भारताच्या खगोलशास्त्र विषयीच्या प्राचीन ज्ञानाबद्दल जनतेनं माहिती करुन घ्यावी असं आवाहन केलं खगोल क्षेत्रातल्या संशोधनासाठी सरकारनं पुणे नैनिताल लदाख गुरु शिखर आणि देशातल्या इतर काही भागात आधुनिक दुर्बिणी लावल्याचं प्रधानमंत्री म्हणाले सुर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो लवकरच एस्ट्रोसॅ आदित्य नावाचा उपग्रह प्रक्षेपित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन हे आज झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत रांची इथल्या मोरहाबादी मैदानावर आज दुपारी होणाऱ्या सोहळ्यात राज्यपाल द्रौपदी मुर्म त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील झारखंड काँप्रिसचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर ओरान यांचाही सौरेन यांच्या समवेत शपथविधी होण्याची शक्यता आहे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश काँप्रेस सरचि भीस प्रियांका गांधी वड्रा माजी अध्यक्ष राह्ल गांधी पश्चिम बंगाल महाराष्ट्र मध्यप्रदेश दिल्ली छत्तीसगड आणि राजस्थानचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक सूचीला विरोध करणारे लोक सत्याचा डोंगर छो ्वा छो ्वा झुडपांनी झाकण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भाजपनं मुंबईत काढलेल्या मोर्चा दरम्यान वार्ताहरांशी ते बोलत होते नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत असा आरोप केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी केला आहे ते काल रांची इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते या कायद्याबद्दल कोणत्याही भारतीय नागरिकांनी भिती बाळगू नये असंही ते म्हणाले कोणत्याही अफवांना बळी पडू नका आणि समाज माध्यमांवर कोणत्याही अफवा पसरवू नका असं आवाहन आसाम पोलिसांनी स्थानिक जनतेला केलं आहे आकाशवाणीवर आयोजित चर्चासत्रात अतिरिक्त महासंचालक हरमीत सिंग यांनी स्पष्ट केलं की कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करू समाज माध्यमांचा उपयोग सकारात्मक व्हायला हवा अफवा पसरवण्यासाठी नाही प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना आज दादासाहेब फाळके या चित्रप सुष्टीतल्या सर्वोच्च पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे

भारतीय चित्रप आणि चित्रप सृष्टीतल्या उत्कृष्ट कार्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं भारतीय चित्रपश्वे जनक धुंडीराजा गोविंद फाळके यांच्या नावानं हा पुरस्कार दिला जातो सुवर्ण कमळ आणि दहा लाख रूपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पेजावर मठाचे स्वामी विव्वेषा तीर्थ यांचं आज सकाळी कर्ना क्रात उडपी इथं निधन झालं

तीर्थ यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना सकाळी के एम सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

विव्वेषा तीर्थ यांनी आपल्या कारकिर्दित अनेक समाज उपयोगी कामं केली त्यांनी गरिबांसाठी वसतीगृह रुग्णालयं आणि शाळा उभारल्या स्वामी यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे कर्ना क्रेचे मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा केंद्रीय मंत्री सदानंद गौडा माजी मंत्री उमा भारती यांनी स्वामी यांना उडपी इथं जाऊन श्रद्वांजली वाहिली उत्तर भारतात थंडीची ला कायम असून राजधानी दिल्लीसह शेजारील राज्यांमधे काल यंदाच्या हंगामातलं सर्वात कमी तापमान नोंदलं गेलं दिल्ली आणि इतर आसपासच्या राज्यात तापमान दोन अंश सेल्सियसच्याही खाली होतं दा ध्रुकं आणि दृष्यमानता कमी झाल्यानं विमान रेल्वे आणि रस्ते वाहतूक बाधित झाली होती हवेतली दृष्यमानता कमी झाल्यानं दिल्ली विमानतळावरुन होणारी विमान वाहतूक विस्कळीत झाली असून चार विमानाचे मार्ग बदलण्यात आले आहेत

हरियाणा पंजावमधेही सरासरी तापमान पाच ते सात अंशांनी कमी होतं हिस्सारमधे शून्य पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सियस एवढ्या निचांकी तापमानाची नोंद झाली उत्तर प्रदेशातही ब याच भागात पारा दोन अंशाखाली राहिला जम्मू कश्मीर आणि लदाख मधेही बर्फ कोसळत असून इथं उणे पाच पूर्णाक आठ अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद झाली

एखाद्या विषयावर मतभेद असतील तर त्याला जरूर विरोध करावा पण लोकशाही मार्गानं हिंसात्मक मार्गाचा कोणीही अवलंब करू नये असं परखड मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं